उमेदवारी मागे घेणाऱ्यांमध्ये औरंगाबाद मध्य मतदार संघातून भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी पश्चिम मतदार संघातून बाळासाहेब थोरात तर पूर्वमधून शिवसेनेचे राजू वैद्य यांचा समावेश आहे मात्र पश्चिम मतदारसंघातले भाजपचे नगरसेवक राजु शिंदे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे सिल्लोड सोयगाव मतदारसंघात भाजपचे बंडखोर सुरेश बनकर आणि सुनील मिरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले मात्र कन्नडमध्ये भाजपचे बंडखोर किशोर पवार निवडण्कीच्या रिंगणात कायम आहेत

हदगाव मतदार संघातून शिवसेनेचे बाबूराव कदम यांनी माघार घेण्यास नकार देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे काँग्रेसचे गंगाधर पाटील चाभरेकर यांनी मात्र माघार घेतली आहे किनवट मतदारसंघातून भाजपचे धर्मसिंग राठोड आणि राज्य कार्यकारिणी सदस्या संध्या प्रफुल्ल राठोड यांनी माघार घेतली आहे

या चारही मतदार संघात बंडखोरी कायम राहिली परभणीमध्ये काँग्रेसचे सुरेश नागरे जिंतूर शिवसेनेचे राम पाटील पाथ्री डॉ जगदीश शिंदे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरूद्ध बंडखोरी केली आहे गंगाखेड मतदार संघात शिवसेनेचे विशाल कदम आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे दोघे महायुतीचे उमेदवार आहेत

आता जिल्ह्यात एकोणएंशी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार मतदार संघात मिळून पन्नास उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत उस्मानाबाद मतदार संघात आणि उमरगा मतदारसंघातही प्रत्येकी अकरा उमेदवार रिंगणात आहेत तुळजापूर मतदार संघात अठरा तर परंडा मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात आहेत

नाशिक पश्चिम मतदार संघातून भाजप तसंच शिवसेना बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाशिक पूर्व मतदार संघातून मनसे उमेदवारानंही माघार घेतली आहे पालघरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमित घोडा यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला घोडा यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात अर्ज दाखल केला होता नागप्रमध्ये शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला

हिंगणघाट आणि देवळी मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र ही युती तुटली तिन्ही मतदारसंघात बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली नाही कणकवलीत सेनेचे सतीश सावंत कुडाळ मध्ये स्वाभिमानी पक्षाचे रणजित देसाई अणि सावंतवाडीत भाजपचे राजन तेली यांनी बंडखोरी केली आहे

राज्यात महाआघाडीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यातून देण्यात आलं आहे

मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं

मराठवाड्यात तुळजापूर माहूर अंबाजोगाईसह ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये आज सीमोल्लंघन पालखी सोहळा साजरा होईल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी विजयादशमीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत हे पर्व असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतिक असून जीवनात प्रामाणिकता आणि विश्वसनियतेच्या मूल्यांचा अंगिकार करण्यास ते लोकांना प्रेरित करतं असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत दष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचं प्रतीक असलेल्या या सणानिमित्त सर्वांना प्रगती आणि भरभराटीसाठी श्भेच्छा देतो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे आज शस्त्रपूजन करण्याचाही प्रघात आहे भारताला राफेल श्रेणीतलं पहिलं लढाऊ विमान आज मिळणार असून फ्रान्समध्ये पॅरीस इथं संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत या विमानाचं हस्तांतरण होईल या विमानामुळे भारतीय वायुदल अधिक सुसज्ज होणार आहे

तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजनही नागपूर इथं होणार आहे बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव घाट इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे नांदेडच्या सचखंड गुरुद्वाऱ्यात नवरात्रोत्सवा निमित्त अखंड चंडीका पाठ पठणाचा कार्यक्रम काल झाला तर आज दसऱ्यानिमित्त नगर कीर्तन होणार आहे

ही रक्कम सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विड्ळ शाखेची असल्याचं संबंधितांनी सांगितलं मात्र ही रक्कम विनापरवाना नेत असल्यामुळे ती कळमनुरी कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे

या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे